मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

आधुनिक भारतातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंचायत राज दिनानिमित्तानं आज ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते

ग्रामीण भारताच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांमधे अधिक पारदर्शकता यावी यासाठी ई ग्राम स्वराज उपक्रमावर अधिक भर दिला जात असल्याचं ते म्हणाले ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर भू जल स्वच्छता कृषी तसंच शिक्षणासंबंधीचे उपक्रम राबवावेत असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामीत्व योजनेच्या संपूर्ण देशभरातल्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली या योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड मिळालेले नागरिकांना बँका आणि वित्तीय संस्थांमधून कर्ज मिळवणं अधिक सुलभ होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं यावेळी चार लाखाहून अधिक नागरिकांना त्यांच्या ई मालमत्ता कार्डाचं वाटपही ऑनलाईन पद्धतीनं केलं गेलं ग्रामीण भागातल्या जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल

देवळाली मालधक्का क्रिं ही ऑक्सिजन क्सप्रेस दाखल झाली आहे

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करणे बंद केले होते मात्र आज ऑक्सिजन पुरवठा झाल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे

नाशिक आणि विरार तसंच ऑक्सिजन ऑडीट करावं असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणांना दिले आहेत कुंटे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला रुग्णालयांमधल्या ऑक्सिजनच्या नलिका साठवणुक यंत्रणांमधल्या गळतीसंदर्भातल्या तपासणीसोबतच ऑक्सिजन वाया जाऊ नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबतही तपासणी करावी अशी सूचना त्यांनी केली

शहरातल्या सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा होण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मानक कार्यप्रणाली आखून दिली आहे यानुसार यांत्रिकी तसंच विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी विभागनिहाय कोविड रुग्णालय आणि त्यांचे ऑक्सिजन पुरवठादार यांची यादी तयार करणं आवश्यक आहे ही संकलित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूमला तसंच अन्न आणि औषध प्रशासनाला देखील द्यावी लागणार आहे

मुंबईचे पालिका आयुक्त किबाल सिंग चहल यांनी सर्व प्रभाग कार्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रुग्णालयांनी ही कार्यप्रणाली कठोरपणे राबवावी असे निर्देश दिले आहेत

मुंबईत कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होत असल्यामुळे रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे आवश्यकता असलेल्यांना वेळेवर खाटा मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी जाऊन केली जाणार आहे

जिल्हयात ऑक्सिजन पुरवठा तसंच कोरोना बाधितांवरच्या उपचारांसाठी अधिकच्या नव्या खाटांना तातडीनं मंजुरी मिळवून द्यायचं आधासनही त्यांनी यावेळी दिलं यावेळ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला

यामुळे जिल्ह्यातल्या अधिकाधिक कोरोनाबाधितांना मोफत उपचार देणंही शक्य होणार आहे यावर्षीच्या कृषी हंगामात यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्राद्भाव दिसू लागला आहे कृषी विभागानं नियोजन सुरु करावं असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे येडगे यांनी बोंड अळी आणि बोंड सड व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कापूस पिकाखालच्या फरदडीचं निर्मूलन करावं फेरोमोन ट्रेस्ठि लावावेत आणि पूर्वहंगामी लागवड टाळण्यासारखे पर्याय अंमलात आणावेत अशी सूचना त्यांनी केली शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्यानुसारच आपल्या शेतात खतांचा वापर करावा तसंच युरियाचा अवाजवी वापर टाळावा असंही त्यांनी सूचवलं यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागानं दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे येत्या मंगळवारी असलेला हनुमान जयंतीचा उत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा साजरा करावा असं आवाहन गृह विभागानं केलं आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे सर्व धार्मिक स्थळे तसंच मंदिर पूजा तसेच दर्शनासाठी बंद ठेवली आहेत मंदिराच्या व्यवस्थापनांनी शक्य असल्यास स्थानिक केबल यंत्रणा वेबसाईट तसंच फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं असंही सांगितलं आहे हनुमान जयंतीनिमित्त प्रभात फेरी तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत याबाबत आखून दिलेल्या नियमांचं कठोरपणे पालन केलं जावं असं आवाहन शासनानं केला आहे भारूडरत्न बुरगुंडाकार निरंजन भाकरे यांचं काल आकस्मिक निधन झालं त्यांच्या निधना बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंताला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली आहे त्यांच्या बुसुंडानं समाजातल्या अनेक घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं असंही त्यांनी या शोक संदेशात म्हटलं आहे